ब्रिस्बेन कसोटी जिंकण्याच्या भारताच्या संधीवरपावसाचं सावट गुजरात मेट्रो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेआज अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा तसंच सुरत मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्याकामाचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आला या मेट्रोप्रकल्पांमुळे या दोन्ही शहरांमध्ये पर्यावरणपूरक आणि जलद अशी सार्वजनिक वाहतूकव्यवस्था उपलब्ध होणार आहे

या मेट्रो प्रकल्पांच्या रुपानंअहमदाबाद आणि सुरत या दोन्ही शहरांना मोठी भेट मिळाली असून त्यामुळे या शहरांमधलीवाहतूक व्यवस्था आणखी मजबूत होईल असं पंतप्रधानया कार्यक्रमात बोलताना म्हणाले देशातल्या मोठ्या शहरांमध्ये अत्याध्निक वाहतूकसुविधा विकसित करण्यात येत आहेत बसमेट्रो आणि रेल्वे अशा तिन्ही प्रकारच्या वाहतूक व्यवस्था परस्परांना पूरक ठरूनएकत्रितपणे उपलब्ध होतील यादृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं

युकेतील कोरोनाच्या स्थितीमुळं जॉन्सन यांचा याआधी नियोजित असलेलाभारत दौरा रद्द करण्यात आला होता

लसीकरण अभिनंदन नुकत्याच सुरू झालेल्या देशव्यापीकोविड लसीकरण अभियानाबद्दल जगभरातील विविध देशांच्या नेत्यांकडून भारतावरअभिनंदनाचा वर्षाव होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या योजनेचाप्रारंभ केला होता श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांनी पंतप्रधान मोदी आणिभारत सरकारचं या मोहिमेबद्दल अभिनंदन करताना कोविडच्या साथीचं उच्चाटन करण्यासाठीहे महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनमालदिव्ज चे पंतप्रधान इब्राहिम मोहमद सोलिह भूतानचे पंतप्रधान लोटे त्शेरिंगनेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ग्यावली या नेत्यांनीही लसीकरण मोहिमेबद्दलभारत सरकार आणि भारतीय नागरिकांचं अभिनंद केलं आहे

या खात्यानं काही चाकोरीबाहेरच्या सुधारणा केल्यामुळेनिवृत्तीवेतनाच्या आदेशाच्या मूळ प्रती गहाळ झाल्याचीज्येष्ठ नागरिकांकडून याआधीवारंवार केली जाणारी तक्रार आता पूर्णपणे दूर झाली असल्याचं डॉक्टर सिंग यांनीस्पष्ट केलं ही कागदपत्रं गहाळ झाल्यास वयोवृद्ध निवृत्तीवेतन धारकांना बराच त्राससहन करावा लागत असे निवडणूक पथक मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वाखालीनिवडणूक आयोगाचं पथक आजपासून तीन दिवसांचा आसाम दौरा करणार असून राज्य विधानसभानिवडणुका घेण्याच्या अनुषंगानं परिस्थितीचा आढावा घेणार आहेत हे पथक या दौऱ्यातविविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना तसंच अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चाकेल्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या तारखा निश्चित करणार आहे तसंच राज्याचे प्रधानसचिव आणि पोलीस महासंचालकांचीही हे पथक भेट घेणार आहे आसाम विधानसभेच्या निवडणुकायावर्षी होणार आहेत

नमो एप किंवा माय जीओव्ही या खुल्या मंचांद्वारेही लोक आपल्या सूचना पाठवू शकतात डबे घसरले दिल्लीकडे जाणाऱ्या शहीद एक्सप्रेसचे दोन डबे आज सकाळी लखनौ रेल्वे स्थानकात रुळावरून घसरले मात्र या घटनेत कुणालाही इजा झाली नाही पणत्यामुळेअडकून पडलेल्या या गाडीतील प्रवाशांना त्यांच्याइच्छित स्थळीपोहोचण्यासाठी इतर रेल्वेगाड्यांमधून प्रवासाची सोय करण्यात आली रुळावरूनघसरलेलेडबे हटवून असून रेल्वेमार्ग मोकळा करण्यात आला असून आता या मार्गावरूनरेल्वेगाड्यासुरळितपणे धावत असल्याचं उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाचे वरिष्ठअधिकारी संजय त्रिपाठीयांनी आकाशवाणीच्या वार्ताहराशी बोलताना सांगितलं

काल या महोत्सवात समाविष्ट असलेल्या इंडियन पॅनोरमा आणि सत्यजीत रे यांच्याचित्रपटांच्या सिंहावलोकनासह इतर विविध विभागांतील चित्रपटांच्या प्रदर्शनाससुरुवात झाली

आज इव्हान पासर सुशांतसिंगराजपूतआणिबासू चटर्जी यांचे चित्रपट दाखवूनचित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध कलावंतांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे क्रिकेट ब्रिस्बेन क्रिकेट कसोटी रोमांचक अवस्थेत आली असतानापावसानं त्यावर पाणी ओतलं आहे

म्हणजेच पुरेसा वेळ मिळाला तर भारत विजयाचं लक्ष्य सहज साध्य करु शकतो पण आजचादिवसाच्या उर्वरित वेळ पावसामुळं वाया गेला

थंडीची लाट आणि हवामान अंदाज उत्तर भारतातील अनेक भागात आलेलीथंडीची लाट अजूनही कायम असून दिल्ली उत्तरप्रदेश चंडीगड राजस्थान आणि मध्यप्रदेश या भागात काल रात्रभर दाट धुक्यानं वेढलं होतं भारतीय हवामान विभागानंदिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातल्या पूर्वेकडच्याभागात दाट ते अति दाट धुकं पसरलं होतं तर पंजाबचंदीगड दिल्ली वायव्यराजस्थान वायव्य मध्य प्रदेश पश्चिमउत्तर प्रदेश बिहार आसाम आणि मेघालयराज्यात काल रात्री दाट धुकं पडलं होतं